मंत्री सुनील केदार यांची माहिती

प्राध्यापकांची भरती लवकरच केली जाणार असल्याची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या नागपुरात होणार जागतिक रेडिओ दिन आज जगभरात जागतिक रेडिओ दिन साजरा होत आहे

नवं जग नवा रेडिओ ही यंदाच्या रेडिओ दिनाची संकल्पना आहे

ऑरेंज ओडिसी इंडिया आणि नागपूर आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक रेडियो दिवसानिमित्त आकाशवाणी नागपूरच्या इतिहासाची उजळणी हेरिटेज वॉकच्या माध्यमातून करण्यात आली

प्रकाश जावडेकर देशभरात कोणतंही आकाशवाणी केंद्र बंद होणार नाही तसंच त्यांची श्रेणीकपातही होणार नाही असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले कोविड प्रादुर्भावाचा आकाशवाणीच्या कामकाजावरही नक्कीच परिणाम झाला आहे मात्र आकाशवाणीच्या उद्घोषकांनी कोविडसंदर्भात जनजागृतीचं मोठं काम केल्याचं जावडेकर यांनी यावेळी नमुद केलं निर्मला सीतारामन केंद्र सरकारदवारे केलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही दिवसात जगात सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या सरकारनं आव्हानांचं संधीत रुपांतर करण्याचं काम केलं असून यंदाचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या सरकारनं अर्थसंकल्पात विविध योजनांच्या तरतृदीमध्ये कपात केल्याचा विरोधकांचा आरोप अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावला

केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्य मंत्री डॉ

दिवंगत कर्मचाऱ्याच्या क्टुंबातल्या सदस्यांचं जीवनमान यामुळे सुलभ होण्याबरोबरच त्यांना प्रेशी आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार असल्याचं ते म्हणाले

राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण अयोगानं रेल्वेला दिलेला नुकसान अरपाईचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे

याप्रकरणी प्रवासी महिलेने रेल्वेकडे न्कसान अरपाईची मागणी केली परंत् रेल्वेनं ती नाकारल्यावर प्रवासी महिलेनं राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण अयोगाकडे दाद मागितली याप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण अयोगानं या महिलेला न्कसान भरपाई देण्याचे निर्देश रेल्वेला दिले याविरोधात रेल्वेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

ट्विटर सर्वोच्च न्यायालय ट्विटरवरील बनावट प्रोफाइल आणि भारतविरोधी सामग्री विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि ट्विटरला जाब विचारला आहे भाजप नेते विनीत गोयंका यांनी यासंदर्भातली याचिका दाखल केली आहे

पश्धन विमा योजना राज्यात बर्ड फ्लू मुळे पोल्ट्री उद्योगाचे अतोनात नुकसान झाले असून भविष्यात अशा रोगांमुळे होणारे न्कसान टाळण्यासाठी आता द्ग्ध आणि पश् विकास विभागातर्फे पोल्ट्री उद्योगासाठी पश्धन विमा योजना राबविणार असल्याची माहिती दुग्ध आणि पश् विकास मंत्री सुनील केदार यांनी आज नागप्रात दिली ते आज मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजने अंतर्गत फिरत्या पश्चिकित्सा वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पत्रकारांशी बोलत होते

पश्च्या मृत्यूम्ळे होणाऱ्या नुकसानापेक्षा बर्ड फ्लूचा गाजवाजा अधिक होत असल्याने पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे पोल्ट्री उद्योगांनी आता पशुधन विमा योजनेकड़े लक्ष केंद्रित करावे विमा योजना आपण लवकरच राबविणार असल्याचे केदार यांनी सांगितले

ते काल सोलापूर इथं पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते राज्य शासनाची आर्थिक स्थिती बेताची असल्यानं अनेक भरती प्रक्रिया रखडल्या आहेत मात्र शिक्षणाच्या दृष्टीने प्राचार्य तसंच प्राध्यापकांची रिक्त पदं भरणं आवश्यक असल्यानं महाविदयालयं तसंच विदयापीठांकडून रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली असल्याचं सामंत यांनी सांगितलं शासनाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात एक स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असून प्रत्येक विदयापीठात लवकरच विदयार्थी तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यभरातली महाविदयालयं येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली

वाशिम चंद्रपूर लसीकरण वाशिम जिल्ह्यातील फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या महसूल तसेच पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात येत आहे

कोरोना फ्रंटलाईन वर्कर म्हणून आज चंद्रप्रचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहल कर्डिले जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे अपर जिल्हाधिकारी विदयुत वरखेडकर यांनी कोविशिल्ड ही लस आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात घेतली

मंचावर भारतीय मानक ब्यूरोच्या नागपूर शाखेचे प्रमुख तथा वरिष्ठ वैज्ञानिक विजय नितनवरे जनमंचचे प्रमुख प्रमोद पांडे वरिष्ठ वैज्ञानिक पीयूष वासेकर उपस्थित होते यावेळी बोलताना विजय नितनवरे म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्राहकांचे संरक्षण ही महत्वाची बाब मानली गेली आहे सरकारच्या अनेक योजना आता ग्राहकांच्या हितासाठी राबविण्यात येतात

याप्रसंगी सिने अभिनेता मकरंद अनासप्रे उपस्थित राहणार आहेत

दोन स्वर्णपदक सरदार पटेल विधी महाविद्यालय तूकूम चंद्रपूर येथील विद्यार्थिनी सारिका रविंद्र बलकी खांडे हिने एल एल बी